आकाशवाणीच्या अधिकृत यू ट्यूब वृत्तवाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल पोलिसांनी खोट्या चकमकीत हत्या केल्याचा आरोप करत नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचा आरा दिला आहे

मात्र ही चकमक खोटी होती आणि दोघींनाही पोलिसांनी यातना देऊन ठार केले असा आरोप नक्षलवाद्यांनी बॅनर आण पत्रकांमध्न केला आहे एटापल्ली येथील वनविभागाच्या नाक्याजवळ तसंच जांभिया येथील शासकीय आश्रमशाळा समाजमंदिर आणि अन्य ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॅनर लावून पत्रकेही टाकली होती

तसंच या काळात बोटींचे काही नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई मिळायला मच्छिमार पात्र नसतील असेही कळविण्यात आले आहे जून आणि जुलै या काळात माश्यांचा प्रजनन कालावधी असल्याने दरवर्षी अशा पध्दतीची मासेमारी बंदी केली जात असते नाशिक जिल्ह्यात दृष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच पाण्याच्या चोरीच्याही घटना घडू लागल्या आहेत कळवण तालुक्यातील धनोली येथील धरणाचे गेट तोडल्याने धरणातील सुमारे सात ते आठ दसलक्षघनफूट त्रिके पाणी वाया गेले आहे धरणाचे गेट तोडणाऱ्या दळवट येथील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडण्यात आल्यानंतर धरणातून अचानक पाण्याचा प्रचंड असा लोंढा सुटल्याने धरणाच्या बाजूस शेतात काम करीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली शेतक यांनी लगोलग गेटकडे धाव घेतली असता तेथे चार अम संशयास्पद स्थितीत आढळले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला